दोन्ही देशातले संबंध आणखी दृढ करण्यावर तसंच नवनवीन क्षेत्रात सहयोग वाढवण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आज मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार आहेत त्यांनी काल शपथविधीनंतर सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची पहिली बैठक घेतली शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू असलेल्या राज्य आणि केंद्रसरकारच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती तपासणार असल्याचं ठाकरे यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई काँप्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत राष्ट्रवादी काँप्रेसचे छगन भुजबळ आणि जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते

महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमात मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उल्लेख नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की मंत्रीमंडळ एखाद्या विशिष्ट भागाचा नव्हे तर संपूर्ण राज्याचा विचार करत आहे महाराष्ट्र हे देशातले अग्रगण्य राज्य असावं हे आपल्या सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं

काल पासून सुरु झालेल्या परिषदेचं उद्घाटन पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी केलं संपूर्ण भारतातून पोलीस अधिक्षक आणि संचालक पदावरील पोलीस अधिकारी या वार्षिक परिषदेला उपस्थित आहेत गृह मंत्रालयपोलीस संशोधन आणि विकास विभाग आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेच आयोजन केलं आहे

केंद्रीय राखीव पोलीस दल आदींची देखील या परिषदेला उपस्थिती आहे लहान मुलांच्या अश्मील चित्रफीती बनवण्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे ते आज कामकाजाच्या शून्य प्रहरात बोलत होते ह्या गंभीर प्रश्नावावत सभागृहात चर्चा करावी आणि त्याच्यावर तोङगा काढण्यासाठी ठोस उपाय सुचवावेत असं आवाहन नायडू यांनी केलं यासाठी एक अनौपचारिक समिती नेमायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं केंद्र सरकारतर्फ घोषित केलेल्या सर्व योजनांच प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातन वेळोवेळी केलं जात अशी माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत पुरवणी मागण्या दरम्यान दिली विविध मंत्रालयांची धोरणं आणि त्यांचे कार्यक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागातर्फे लोकांपर्यंत पोचवलं जातं असंही त्यांनी सांगितलं पत्र सूचना कार्यालयामार्फत केंद्र सरकारचे निर्णय आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं प्रसारण केलं जातं काही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वार्ताहरांना देखील तिथं नेलं जातं केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचं आणि कार्यक्रमाचं प्रसारण करणं प्रसारभारतीला बंधनकारक असल्याचं ते म्हणाले जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि द्रमुकच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं अब्दुल्ला यांची सुटका केली जात नाही यावरुन कश्मीरमधे परिस्थिती सुरळीत झालेली नाही असं दिसत असल्याचं द्रमुक नेते दयानिधी मारन यांनी बातमीदारांना सांगितलं ईशान्येकडच्या राज्यांमधल्या काँग्रेसच्या खासदारांनीही या आंदोलनात भाग घेतला तेलंगणात एसटी कर्मचा यांच्या संपामुळे सामान्य नागरिकांची झालेली अडचण दूर करत राज्यातल्या विविध आगारांमधले एसटी कर्मचारी आज पहाटेपासून कामावर येऊ लागले आहेत या कर्मचाऱ्यांना आजपासून बिनशर्त कामावर रुजू करुन घेतलं जाईल असं तेलंगण राज्य सरकारनं सांगितलं होतं राज्यमंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली कामगार नेते आणि विरोधकांनी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला

छत्तीसगडमधे दांतेवाडा जिल्ह्यात आज जिल्हा राखीव रक्षक जिल्हा पोलीस दल आणि महिला सुरक्षा कमांडो दलाच्या संयुक् पथकानं तीन माओवाद्यांना अटक केली अरणपूर भागातल्या नहाडीच्या जंगलात शोधमोहीमे दरम्यान या तिघांना अटक करण्यात आली

झारखंड विधानसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल आणि अर्ज मागं घेण्याची मुदत येत्या सोमवारपर्यंत आहे

लखनऊ ध्वां सुरु असलेल्या सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाव्ली आहे उपांत्यपूर्वफेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या सोन वान हो याच्याशी तर सौरभचा सामना थायलंडच्या कुणलाऊथ विटीसार्न याच्याशी होईल युवा खेळाडू लक्ष्य सेनचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे महिला एकेरीत भारताच्या श्रृती मुदंडा आणि ऋतूपर्णा दास यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सरळ गेममधे हरवून उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर यांनी उपात्यपूर्वफेरी गाठ्ली आहे

या आधी दोघींनींही ऑलम्पिकसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे कोट्यावधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकत्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना मिळालेल्या जामीनाविरुद्ध सीबीआयनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राजीव कुमार यांना जाब विचारला आहे सीबीआयला राजीव कुमार यांची कोठडी कशासाठी हवी अशी विचारणा सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं आज सॉलीस्टिर जनरल तुषार मेहता यांच्याकडे केली राजीव कुमार याआधी काही काळ फरार होते आणि याप्रकरणाच्या चौकशीत त्यांनी गोळा केलेले पुरावे त्यांनी नष्ट केले असं मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं

उंच भागातली पर्यटनस्थळं आणि या लाईट मेट्रो स्थानकांनी जोडावी यावर मुर्मू यांनी भर दिला हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा मुर्मू यांनी व्यक्त केली

चिणचे प्रसिद्ध दिग्दर्शक मास्टर मोहसेन मखमलबाफ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात डेलीमधल्या परिस्थितीचं वास्तववादी दर्शन मांडलं आहे या चित्रपटातले कलाकार पणजी शिल्या कला अकादमीत उपस्थित होते या चित्रपटाचे निर्माते मयसम मखमलबाफ यांनी सांगितलं की कर्मणूक जादू आणि अर्थ हे या चित्रपटाच्या तीन मुख्य गोष्टी आहेत

प्रत्येक चित्रपटात त्यांनी त्या त्या देशातल्या परिस्थतीची मांडणी केली आहे

मात्र श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरची वाहतुक अजूनही बंदच आहे भूस्खलनाचा धोका टाळण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यासंदर्भात नवी दिल्लीत आयोजित एका परिषदेचं उद्वाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी केलं